धनगर आरक्षणासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक संशोधन संस्थेनं तयार केलेला अहवाल महाधिवक्ता आश्रतोष कंभकोणी यांच्याकडे काल हस्तांतरीत करण्यात आला आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणं तसंच उच्च न्यायालयातलं प्रकरण आणि इतर कायदेशीर बाबींविषयी ते शासनाला मार्गदर्शन करतील

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे लोकसभा निवडण्कांसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करताना शिवसेनेनं नाणार मुद्दा उपस्थित केला होता या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या नाणार इथल्या ग्रामस्थांच्या जमिनी त्यांना परत करण्यात येतील असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं

तपास पथकानं या दोघांची मुंबई आणि औरंगाबाद इथं असलेली निवासस्थानं आणि कार्यालयांची तपासणी केली

सक्तवसुली संचालनालयानं चंदा कोचर दीपक कोचर धूत यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार ही कंपनी चार हजार पाचशे कोटी रूपयांची गृंतवणूक करणार असून या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांमध्ये दहा हजारांवर रोजगारनिर्मिती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

विद्यापीठ अधिसभा व्यवस्थापन परिषद विद्यापीठ उपपरिसर मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती काल निंबाळकर यांनी उस्मानाबाद इथं वार्ताहरांना दिली

क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना काल भारतानं सहा गडी राखून जिंकला

मोहम्मद शमी जसप्रीत ब्मराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन तर केदार जाधवनं एक बळी टिपला मालिकेतला पुढचा सामना मंगळवारी नागपूर इथं होणार आहे

धारुर इथं आयोजित ओळखपत्र नोंदणी शिबीरात काल त्या बोलत होत्या दिव्यांगासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ या ओळखपत्राद्वारे घेता येणार आहे

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात डेर इथं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातर्गत जिल्हास्तरीय पाहणी काल झाली त्यावेळी ते बोलत होते

मालेवाडी इथल्या रेखाजी पवार माध्यमिक केंद्रावर हा प्रकार घडला आर्थिक व्यवहार पूर्ण न झाल्यानं प्रवेश पत्र देण्यात आलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे